यावेळी पंतप्रधान पर्यावरण हवामान बदल महासागर आणि डिजिटल परिवर्तन अशा विविध सत्रांमधे आपले विचार मांडणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यादरम्यान जर्मनीच्या चांसलर एंजेला मार्केल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेऊन द्विपक्षीय आणि परस्पर हिताच्या व्यापक मुद्दांवर चर्चा करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहरीन दौरा महत्त्वपूर्ण ठरला कारण कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला बहरीन दौरा होता

भारत आणि बहरीन दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याद्वारे संबंध दुढ करण्याचा संकल्प पंतप्रधानांच्या या दौऱ्यावेळी व्यक्त करण्यात आला आहे

पाथर्डी येथून ते बीडमधील आष्टी इथं येणार असून दुपारी अडीच वाजता त्यांची महाजनादेश यात्रा जाहीर सभा नियोजित आहे तिथून ते जामखेड इथल्या सभेत सहभागी होणार आहेत मुख्यमंत्री आज संध्याकाळी सात वाजता बीडमध्येही महाजनादेश यात्रा जाहीर सभा घेणार असून ते बीडला मुक्कामी थांबणार आहेत

तरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवस्थानी म्हणजेच मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेतले विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना तरे यांनी शिवसेनेची वाट धरल्यानं हितेंद्र ठाकूर यांच्या बह्जन विकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे

पक्षाचे संस्धापक आणि राज्यातील पशूधन आणि दग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईत याची माहिती दिली रासपला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत अधिक जागा देण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली संजय दत्तनं सुमारे दशकभराप्र्वी समाजवादी पक्षातर्फे उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली होती

संमेलनाचं अध्यक्षपद डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी भूषवलं

सुरत भुसावळ रेल्वेमध्ये महिलेची छेड काढल्याच्या प्रकार घडला होता त्यानंतर संतप्त जमावानं रेल्वे स्थानक आणि परिसरात दगडफेक केली होती

औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संघटनेनं या आंदोलनाची माहिती दिली आहे

दसऱ्या डावात शतक झळकवणारा अजिंक्य रहाणे आणि पाच गडी बाद करणारा जसप्रित बुमराह या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले

सिंधुवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

सिंधुचं यश भविष्यातल्या खेळाडूंनाही प्रेरणा देत राहील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे